स्वच्छता मोहिमेसारखीच जलसंवर्धन ही जन चळवळ बनण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला

चित्रपट क्रीडा कथा कीर्तन क्षेत्रांतल्या ध्ररीणांनी प्रसार माध्यमांनी आपापल्या परीनं या क्षेत्रात नेतृत्त्व करण्याचं आवाहनही त्यांनी केलं हॅशटॅग जनशक्ती फॉर जलशक्ती याचा उपयोग करून प्रत्येकानं आपलं या विषयीचं मत माहिती आणि सूचना समाज माध्यमांवर शेअर कराव्यात असंही ते म्हणाले

नागपूर इथं हा कार्यक्रम ऐकल्यानंतर ते बोलत होते राज्यात गेल्या पाच वर्षात जलयुक्त शिवार अभियानातून लोकसहभागाद्वारे जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामं पूर्ण झाल्यानं शेतीला शाश्वत सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

यामुळे छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याला भेट देणं पर्यटकांना सोपं होणार आहे साडेपाच किलोमीटर लांबीचा हा विशाल रोपवे प्रकल्प आशिया खंडातला सर्वाधिक लांबीचा प्रकल्प असणार आहे असं रावल यांनी यावेळी सांगितलं

क्रखेड्याचा रहिवासी असलेल्या या युवकास स्थानिक न्यायालयानं बारा जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे

सर्वदूर झालेला हा पाऊस मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पडला उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात हलका पाऊस झाला तर सोलापूर शहरात काल सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा परिसरातही जोरदार पाऊस झाला

भंडारदरा निळवंडे धरणातही पाण्याची आवक सुरू झाली आहे मुंबई शहर आणि उपनगरात कालदेखील चांगला पाऊस झाला मुंबईकरांना काल दिवसभर सूर्यदर्शनही झालं नाही कोकणात सिंधुदर्ग जिल्ह्यात धुवांधार पाऊस होत आहे कणकवली शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक घरात पाणी घुसले आहे वेंगुर्ले तालुक्यात होडावडे पुलावरून पाणी गेल्याने सावंतवाडी वेंगुर्ले मार्ग काही काळ बंद झाला होता भूईबावडा घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे या घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत जिल्ह्यातील नदी नाले दथडी भरून वाहत असून आंबोलीसह सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आणखी तीन चार दिवस पावसाचा जोर राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे मुंबईसह विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही या दोन दिवसात चांगल्या पावसाची शक्यता आहे

लोकसभे प्रमाणेच राज्यात विधानसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष प्रणित युतीला यश मिळेल अशी आशा केंद्रीय ग्राहक कल्याण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं काल विविध विकासकामांचं भूमीपूजन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते समृध्दी महामार्गामुळे बरेच उद्योग औरंगाबादसह जालन्याला प्राधान्य देत आहेत येत्या अडीच वर्षात पूर्ण होणाऱ्या या मार्गामुळे औरंगाबाद जालना ही जोडशहरं म्हणून विकसित होतील असं दानवे म्हणाले यावेळी केंद्रात दानवे यांना तर राज्यात सावे यांना मंत्रीपद मिळाल्यानं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला

काल बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यात रायमोहा इथं एका सहकारी पतसंस्थेच्या शाखेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ग्रामीण भागात अनेक व्यवसाय हे सहकारी संस्थांवर अवलंबून असल्याचं ते म्हणाले

भारतीय पेट्रोलियम महामंडळानं ही घोषणा केली आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर कमी झाल्याने ही दरकपात करण्यात आली असल्याचं महामंडळानं काल स्पष्ट केलं

ही बाब लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून या मार्गावर धावणारी अकोला पूर्णा रेल्वे थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला पट्टी बदलण्याचं काम झाल्यानंतर एक तासानं ही रेल्वेगाडी मार्गस्थ झाली

देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी ही माहिती दिली

शासकीय संस्थांबरोबरच जिल्ह्यातल्या सेवाभावी संस्था उद्योजक शाळा महाविद्यालयांनी या वृक्षलागवड मोहिमेत सहभाग घ्यावा असं आवाहन वन विभागानं केलं आहे

काल अहमदनगर जिल्ह्यातल्या कानिफनाथ गडाची दिंडी मढी इथून तर धामोरी इथली अडबंगी नाथांची तसंच निवृत्ती नाथांची दिंडी आणि नेवास्याची ज्ञानेश्वर माऊलींची दिंडीही पंढरपूरकडे रवाना झाली जळगाव जिल्ह्याच्या अंमळनेरची सखाराम महाराजांची दिंडी औरंगाबाद नजिक दौलताबाद इथं आली असून आज ती पैठणकडे रवाना होईल

शुक्रवारी मध्यरात्री पाऊस सुरू असताना इमारतीची ही संरक्षक भिंत कोसळली होती या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरूद्ध सदोष मनृष्यवधाचा ग्न्हा दाखल केला आहे